महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्यातले मंत्रीही उद्या काळा दिवस पाळणार काळ्या फिती बांधून काम करणार

निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल लाईफ सर्टीफिकेट साठी आता मिळणार पोस्टमन मार्फत घरपोच सेवा

भाजपा खासदार भारती पवार यांच्या शिष्टाईनंतर नाशिकमधला कांद्याचा तिढा सुटला हातळणीसाठी सवलत मिळाल्यानंतर लिलाव सुरू

यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त आकाशवाणीच्या संग्रहातील सरदार पटेल यांची भाषणे आज प्रसारित करण्यात येणार आहेत ईद ए मिलादून्नबी शांती सुख समाधान आणि मानवतेचासंदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद्न्नबी काल राज्यात साधेपणानं साजरी करण्यात आली कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचे संरक्षण करावे अशी द्वॉं मुस्लिमधर्मिय नागरिकांनी अल्लाहकडे केली नागरिक एकमेकांना श्भेच्छा देत होते मात्र यंदा मिरवणूका निघाल्या नाहीत शासकीय नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंगसहीत जयंती साजरी करण्यात आली लाईफ सर्टिफिकेट निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं डिजिटल लाईफ सर्टीफिकेट अर्थात जिवंत असल्याचं प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं त्यासाठी बँकेत जावं लागतं आता टपाल कार्यालयातर्फे पोस्टमन मार्फत ही सेवा घरपोच देण्यात येणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून घरबसल्या लाईफ सर्टिफिकेट हवं आहे पोस्टइन्फो अॅप मोबाईलवर ग्गल पे च्या माध्यमातून डाऊनलोड करा त्यामध्ये रिक्वेस्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तूमच्या जवळच्या पोस्ट ऑफीसचा टोल फ्री क्रमांक येतो त्यावरून पेन्शनर जवळच्या पोस्ट ऑफीसशी संपर्क साधून डिजिटल लाईफ सर्टीफिकेट साठी पोस्टमनला आपल्या घरच्या पत्त्यावर पाठविण्याची विनंती करू शकतात संपूर्ण देशभर ही सेवा एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे अशी माहिती पुण्यातल्या जीपीओचे वरीष्ठ पोस्टमास्तर बी

एरंडे यांनी काल दिली केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालये आणि बँकांतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ही स्विधा असणार आहे त्यासाठी टपाल कार्यालयानं पोस्टमनकडे स्मार्टफोन दिले आहेत सोबतच बायोमॅट्रीक मशिनही असेल पेन्शनर व्यक्तीनं पेन्शनचा प्रकार वितरण एजन्सी पेन्शन पेमेंट ऑर्डर पेन्शन खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सांगणं अपेक्षित आहे पोस्टमन घरी आल्यानंतर सत्तर रुपये शुल्क आकारून मोबाईल ऍपव्दारे डिजिटल लाईफ सर्टीफिकेटची नोंद करून घेईल हवी असेल तर हार्ड कॉपीही पाठवून देईल सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनरांना घराबाहेर पडण्यापेक्षा घरीच येऊन मिळणारी स्विधा निश्चितच उपयुक्त ठरेल

केंद्र सरकारनं कांदा साठवणूकीवर मर्यादा आणल्याने गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रढाकार घेण्याची विनंती केली होती या दोघांनीही त्याना लिलाव प्न्हा सुरू करा आपण केंद्राशी बोलू असं आश्वासन दिलं होतं

जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे

पोकरा प्रकल्पातून कारंजा लाड येथील ग्रीन्झा शेतकरी उत्पादक कंपनीलाअवजारे बँकसाठी अनुदान ही मंजूर करण्यात आलं आहे

ही दारूबंदी उठविण्याच्या हालचाली राजकीय नेत्यांकडून होत असताना जिल्हाभरातील गावं मात्र दारूबंदी कायम ठेवण्यासाठी पुढे सरसावली आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गडचिरोली जिल्ह्यात लागू झालेल्या दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला मात्र काही राजकीय नेत्यांनी दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावंच आता रिंगणात उतरत दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करताहेत दारूमुक्तीसाठी कार्यरत डॉक्टरअभय बंग यांच्या नेतृत्वातील मुक्तिपथ संघटना दारूबंदी कायम राहावी यासाठी प्रयत्नशील आहे संघटनेचे स्वयंसेवक गावागावांत बैठका घेऊन दारूबंदीचं महत्त्व पटवून देत आहेत त्याअन्षंगानं दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी विविध गावांतून ठराव पाठविले जात आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी गडचिरोली जयंत निमगडे कोविड देशात बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून बाधितांच्या संख्येत घट होत आहे मृत्यू दर कमी राखण्यातही भारताला यश येत असून सध्या देशाचा कोविड मृत्यू दर अवघा दीड टक्के आहे जगातील हा सर्वांत कमी मृत्यू दर आहे

दिल्ली सोने तस्करी दिल्लीत झालेल्या सोने तस्करी संदर्भात संबंधितांची सखोल चौकशी सुरू असून अधिक तपासणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय ए पथकाने काल सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात दिवसभर छापे घातले

आता हातात कॅलक्यूलेटर आहे च्टकीसरशी हिशेब होतात मग पाढे कोण पाठ करणार पावकी दिडकी हे तर शब्दही कानावर पडलेले नाही अशी पिढी आज शिकते आहे संगणक त्यांची सगळी कामं करेलही पण त्यांच्या ब्द्धिला चालना देणारी पाढ्यांची परंपरा मात्र विस्मृतीत जाते आहे ति पुन्हा जागावी यासाठी एक अभिनव स्पर्धा लवकरच होणार आहे त्याबाबतचा हा वृत्तात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेनं मॅप एपिक कम्यूनिकेशन्सच्या सहकार्यानं राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित केली आहे

जिल्हा पातळी विभाग पातळी आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल ही स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार असली तरी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा खूली आहे त्यासाठी दिलेल्या लिंकवरील ग्गल फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करता येतील

जिल्हा पातळीवर विद्यार्थी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाच्या ध्वनीचित्रफितीमेलवर पाठवतील राज्य पातळीवर विभागनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पाढ्यांवर आधारीत गणितीय आकडेमोड करावी लागणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लौकिका रास्ते पुणे

कोरोनाचं संकट टळावं यासाठी यावेळी साकडं घालण्यात आलं हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे आणि आगामी काही दिवस ते तसंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे उद्या कोकणात मात्र त्रळक ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी हजेरी लावू शकतात अनेक ठिकाणी सकाळी पडत असलेलं ध्कं थंडीची चाहूल घेऊन आलं असलं तरी विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात झालेली काहिशी घट वगळता राज्यातलं तापमान सरासरीच्या आसपासच आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार